जीनोव्हा बायोफार्मा बायोलॉजिकल ई आणि डॉ रेड्डी या संशोधन संस्थेतल्या संशोधकांशी पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोविड लसीच्या संशोधनाबाबत चर्चा करतील

या कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या शेतकर्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावडकेर यांनी ड्विट संदेशाच्या माध्यमातून हे आवाहन केलं पंजाबमधल्या शेतकर्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक धान्य बाजार समित्यांमध्ये किमान आधारभूम किमतीत विकलं असं नमूद करत जावडेकर यांनी या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत आणि बाजार समित्या अबाधित राहणार असल्याचं स्पष्ट केलं

यानिमित्तानं नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रमातून गुरुनानक यांना अभिवादन केलं जात आहे

गुरुद्वारांमध्ये सकाळपासून भजन कीर्तन कथा व्याख्यान आदी कार्यक्रम सुरु आहेत

जागतिक स्तराचा विचार करता देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या मागे कमी आहे

ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल या संदभोत काढलेल्या परिपत्रात नमूद केलं आहे उद्या सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पदवीधर तसंच शिक्षक मतदारांना मतदान करता येईल मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे कोरोना विषाणू बाधित मरदारांना शेवटच्या दोन तासात मतदान करता येईल

सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरा वाजेपासून द्पारी दीड वाजेपर्यँत आणि द्पारी दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस डी दिघे यांनी दिली

विमानतळावर परवा केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत दोन जण बाधित आढळून आले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे

भविष्यात घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमासाठी ही माहिती संकलित केली जात असल्याचं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कळवण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधण्याचं अथवा केव्हीके औरंगाबादच्या फेसब्रक पेजवर अपलोड केलेल्या लिंकवर ही माहिती भरावयाची आहे